याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय अशी स्थगिती देता येणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज सांगितलं या कायद्याला आव्हान देणा या याचिकांवर येत्या चार आठवड्यात आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्राला दिले आहेत याप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी मोठं संविधानपीठ स्थापन केलं जाईल असं न्यायालयानं सांगितलं केंद्राच्या वतीनं एटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी बाजू मांडली

त्यावर तोपर्यंत या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुढं ढकलावी अशी विनंती काही याचिकाकर्त्यांनी केली

येत्या शुक्रवारपर्यंत अर्ज मागे धेता येतील अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेसन विविध मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या विरोधात भाजपानं सुनील यादव यांना तर काँप्रेसनं रमेश सभरवाल यांना उमेदवारी दिली आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत जो उशिर झाला तो हेतुपुरस्सर नव्हता असं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हेतूपुरस्सर हा उशीर केला अश्या बातम्या प्रसार माध्यमांवर फिरत आहेत या बातम्यांचं खंडण करत निवडणूक अधिकारी कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिल आहे

या शिष्टमंडळात रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे

पुरा चक्रमगढ गांदरबल शहर बनॉटी रामनगर खून अरनास पुंछ भलवल बालाकोट नौशेरा चंदरकोट आणि मांजाकोट या गटांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं ते स्थानिकांचा प्रतिसाद जाणून घेणार आहेत त्याचबरोबर विविध विकासकामाचं उद्दाटनही करणार आहेत

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्राचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष मोहमदू इसोफू यांनी संयुक्तरित्या काल केलं हे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचं प्रतिक आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

पर्यावरण पूरक असं हे केंद्र असून दोन हजार लोकांच्या बैठकीची क्षमता या प्रशस्त सभागृहात आहे तसंच प्रशस्त ग्रंथालय देखील आहे पश्विम आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेले जयशंकर हे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत या तीन दिवसांच्या दौऱ्यात जयशंकर हे नायजेरिया बरोबरच ट्युनिशिया देशाला देखील भेट देणार आहेत विद्युतीकरण परिवहन सौर ऊर्जा आणी पेयजल या क्षेत्रात भारतानं नायजेरियाला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुप्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे यामधे अत्याधुनिक जेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे या प्रणालीची रचना सरक्षण संशोधन आणि विकास संस्थेन विकसित केली असून तिची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे संरक्षण दलांना लागणारं आत्यंतिक गरजेचं साहित्य आणि उपकरणं खरेदी करण्यासाठीच्या नव्या आणि चालू प्रस्तावावर देखील समितीनं विचार विनिमय केला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत कायदेमंडळाचे पीठासन अधिकारी विशिष्ट पक्षाशी बांधील राहत असताना अपात्रता याविकेवर निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार त्यांच्याकडे कायम ठेवावा का याबाबत संसदेनं नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मणिपूर विधानसभेतले भाजपा सदस्य आणि मणिपूरचे वनमंत्री थ श्यामकुमार यांना अपात्र ठरवावं यासाठी काँग्रेस नेत्यांनं केलेल्या याविकेसंदर्भात न्यायालयानं काल हा निर्णय दिला मणिपूरच्या विधानसभा अध्यक्षांनी चार आठवड्यात यावर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयानं दिला मात्र अशा प्रकरणांमधे तातडीनं आणि निपक्षपाती निर्णय घेण्याचा अपात्रतेचा मुद्दा लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षांऐवजी कायमस्वरुपी न्यायाधीकरण किवा इतर यंत्रणेकडे सोपवण्याबाबत घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात संसदेनं गांर्भीयानं विचार करावा असं न्यायालयानं सांगितलं असममधे गुवाहाटी धिं सुरु असलेल्या खेलो धिंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप आज संध्याकाळी होत आहे या क्रीडा महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी याबाबत माहिती दिली समारोपाच्या समारंभासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच चीनमधल्या युद्धकलापटूच कौशल्य बघायला मिळणार आहे अस त्यांनी सांगितल असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनावाल तसंच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू आणि रामेश्वर तेली या समारंभाला उपस्थित राहणार आहेत असंही त्यांनी सांगितलं थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यानं ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत

या हंगामात पहिल्याच फेरीत बाद होण्याची श्रीकांतची ही सलग तिसरी वेळ आहे

पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातल्या सर्व शाळांमधे समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प शपथ अभियानाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली